कॉंप्रेस पक्षाध्यक्ष राहुल गोषी यांच्या जागी नव्या अध्यक्षांची निवड करण्यावावत आज नवी दिल्ली इथं बैठक

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात

केंद्रीय माहिती आणि प्रसारणर वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी आज भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचं उदघाटन प्णाइथं कालं

मतदार नोंदणी कार्यक्रम ही बाब संपूर्णतः निवडणूक आयोगाशी संबंधित आह मतदार नोंदणीपासून वंचित असलक्ष्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आयोगाच्या संक्रस्थळाचा वापर करावा अथवा प्रत्यक्ष अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात यरून अर्ज भरुन द्यावप्रए असं आवाहन म्ख्य निवडणूक अधिकारी बलदव सिंग यांनी कालं आह या निवडणूकीमध्य मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या हप्रुनं प्रयत्न करण्यात यप्न आहप्न मतदार यादीमध्य अद्याप नोंदणी न झालप्न्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावीए यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीनं म्ख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात यप्न आहप्न या कार्यक्रमाची सर्व जनतक्षा माहिती व्हावी यासाठी मोठया प्रमाणावर प्रसिदधी मोहिम तसंच मतदारांच्या नोंदणीसाठी विशष्ठ मोहिम हाती घप्तयात यप्त आह अशी माहिती त्यांनी दिली

सी सी ग्रूप कमांडर ब्रिगहिअर संग्राम दळवी यांनी कालं

तसंच सैन्यदलात कार्यरत महिला अधिकाऱ्यांसाठीही याबाबत अधिक सुट दृष्याची घोषणा क्ली राहल गांधी यांनी कॉग्रक्ष पक्षाच अध्यक्ष म्हणून कायम राहण्याबाबत कॉग्रक्ष कार्यकारिणी समितीनं आज द्सऱ्यांदा त्यांना विनंती कास्री असल्याची माहिती पक्ष प्रवक्ता रणदीप स्रजप्राला यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना दिली कॉग्रप्म अध्यक्ष पदासाठी राहल गांधीच योग्य व्यक्ती आहप्र असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं आमच्या वार्ताहराच्या वृत्तान्सार राहल गांधीनी हा निर्णय नाकारला असून कॉग्रक्ष कार्यकारिणी कमिटीच पाच विविध प्रदशातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज संध्याकाळी याबाबत चर्चा क्रांनी जाईल अशी माहिती स्रजवाला यांनी दिली

स्वच्छता असक्र तर रोगराई पसरत नाही आरोग्य केंद्राचं निर्माण होणं सोयीच्या दृष्टीनं चांगलं आह मात्रर त्यामध्य जाण्याची गरजच पड् नय यासाठी परिसर स्वच्छता असायलाच हवी

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं हिलटॉप परिसरातील स्दामप्री इथं तयार करण्यात आलक्ष्या तक्रांगखडी आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्त करण्यात आलं याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिलांचं नह्ममी स्वतच्या आरोग्याकड द्र्लक्ष होतं क्टंब सक्षम करायचं असक्ष तर महिलांनी स्वतला स्दृढ ठखायला हव आरोग्य केंद्र स्वच्छ आणि स्ंदर ठखण्याची जबाबदारी आपली आहव असंही त्या म्हणाल्या

पर्यावरण संरक्षणाकरिता नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात आज पर्सिस्टंट सिस्टम प्रा

पश्विम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्विती आता झपाट्यानं सुधारत असून जिल्ह्यात पाऊस थांबल्यानं पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती संबंधित अषिकाऱ्यांनी दिली पुढील दोन ते तीन दिवसात पूर ओसरेल असंही त्यांनी सांगितलं

पूरसदृश्य भागात अजूनही बचाव आणि सुटका कार्य सुरू असून लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील बोट दुर्घटनेत तीन मृतदेह सापडले असल्याचं त्यांनी सांगितलं

यात प्रामुख्यानं कोल्हापूर सांग्ली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरख्यस्तांचा समावेश आहे